पंतप्रधान पूर्ण बह्मत असलेलं सरकार दशकांनंतर सत्तेवर आलं असून या कौलाद्वारे जनतेला स्थिरता हवी आहे हेच स्पष्ट होत आहे असं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावाला उत्तर देताना सांगितलं एक देश एक निवडणूक यावर चर्चा करण्यासाठी सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं ते म्हणाले देशाच्या आर्थिक विकासात योगदान देण्याचं त्यांनी सर्व राज्यांना आवाहन केलं

अमित शहा यांनी अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेचा आणि पंतप्रधानांच्या विकास योजनेसह राज्यात चालू असणाऱ्या इतर विकास घडामोडींचा आढावा घेतला जावडेकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम जनतेनं ऐकावा आणि दूसऱ्यांनाही प्रोत्साहित करावं असं माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आवाहन केलं आहे

ई बी

मध्ये समावेश करण्यात आला आहे या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश धेणाऱ्या एस ई बी सी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जात पडताळणी समितीकडे जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती करण्यात येणार नाही अशी माहिती निवेदनाद्वारे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषद आणि विधानसभेत दिली कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे उत्पन्न पाच कोटीपेक्षा जास्त असल्यास अशा समित्यांनी पाच टक्के खर्च अपंगासाठी करणे बंधनकारक असावे यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पणन आणि वस्त्रोद्योग मंत्री प्रा राम शिंदे यांनी विधानसभेत दिली राज्यात मोबाईल टॉवर आणि शीतगृहामुळे महानगरांमध्ये आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घड्र लागल्या आहेत या लागणाऱ्या आगीवर उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञांची समिती लवकरच नेमणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी दिली पालघर जिल्ह्यात जाणवणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांपासून होणारी जीवित आणि वित्तहानी रोखण्यासाठी शासन आवश्यक त्या सर्व उपाययोजना करत असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री संजय भेगडे यांनी विधानपरिषदेत दिली पस्तीस हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सोसूनही राज्य सरकारनं केलेल्या विविध उपाययोजनांमुळं वित्तीय तूट कमी राखण्यात सरकारला यश आलं असल्याचं राज्याचे अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना सांगितलं

या निमित्तानं राज्यात सर्वत्र विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात समता दिंडी गुणवंतांचा सत्कार आदि कार्यक्रमांचा समावेश होता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी राजर्षी शाह महाराज त्यांच्या प्रतिमेस पृष्पहार अर्पण करून अभिवादन केलं आषाढी वारी काल पुण्यनगरीत संतश्रेष्ठ ज्ञानेधर माउली आणि जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं आगमन झालं या दोन्ही पालख्या आज पुण्यात मुक्कामी असतील ग्यानबा तुकोबा नामाचा जयघोष

अशा भक्तिमय वातावरणात संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगदगुरु तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचं बुधवारी पुण्यनगरीत आगमन झालं पुणेकरांनी भकितभावात दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं सायंकाळी तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील नगारा झडला अन भाविकांचे डोळे एकवटले पाठोपाठ अश्व आले त्यानंतर विविधरंगी फुलांनी सजवलेला चांदीचा रथ दृष्टीपथात आला तुकोबांची पालखी येताच दर्शनासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली तुकोबांच्या पालखीच्या आगमनानतर टाळमुदुंगाच्या गजरात माऊलींची नितात सुदर पालखी अवतरली अन भाविकांच्या आनंदानं परमोच्च बिंदू गाठला दोन्ही पालख्यांचा संगम होताच वैष्णवांच्या या मेळ्याला महा मेळ्याचं रूप आलं पूणे महापालिकेच्यावतीनं दोन्ही पालख्यांचं स्वागत करण्यात आलं आकाशवाणी बातम्यांसाठी पृण्याहन सीमा चोरडीया माऊलींच्या विरहानं मात्र आळंदी व्याक्ळ झाली आहे

जणुकाही आळंदीतील प्रत्येक कुटुंबाचा माउली हा अविभाज्य घटक आहे त्यामुळंच आषाढी वारीच्या निमित्तानं माउली जरी विदुरायाच्या भेटीला गेले असले तरी माउलींचा हा विरह आळदीकरांसाठी खूपच वेदनादायी ठरतो

आळंदीकरांच्या दृष्टीनं आता माउली आळंदीला परततील तोच दिवाळी दसरा आणि तोच त्यांचा आनंद खरा आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याह्न विनायक सोमणी

महावितरण सोलापर पंढरपूरमध्ये होणारा आषाढी एकादशी सोहळा आणि सोलापूर जिल्ह्यात आगामी काळात पालखी सोहळ्यांचं होणारं आगमन लक्षात घेता महावितरणकडून वीजयंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची काम करून यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे

यामुळे ग्रामसभेचे डिजिटल रेकॉर्ड तयार करण्यात मोठी मदत झाली त्याच बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरपंचांना पाठवलेल्या पत्राचं वाचन आयुष्यमान भारत योजनेतील लाभार्थी निवड स्वच्छ भारत अभियानातील लाभार्थी निवड तसंच जिल्हा परिषदेच्या लाभार्थ्यांच्या निवडीचं ध्वनिचित्रमुद्रण यु ट्यूब या सोशल साईटवर उपलब्ध झालं आहे

नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातही काल शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी जनुकीय सुधारित बियाण्यांची पेरणी करून बंदी आदेश धाब्यावर बसवला

अंदाजपत्रकात मागासवर्गीय महिला बालकल्याण आणि अपंगांच्या योजनांसाठी निधीची तरतूद आहे ई बक्स आजचे युवक पुस्तक न वाचता ई बुक्स वाचनं जास्त पसंद करत असल्यानं आगामी काळात अधिकाधिक पुस्तकांच डिजिटलायझेशन होणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी विद्यासागार राव यांनी केलं आहे ते काल राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते मासेमारी कोकण सागरी हद्दीत अवैधरित्या सुरु असलेल्या एलईडी मासेमारीवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्य शासन कायदा तयार करत आहे त्यासाठी कोकण भागातील लोकप्रतिनिधी मष्छिमार संघटना आणि स्थानिकांच्या सूचनांचा कायद्यात समावेश करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी काल मत्स्यविकास आयुक्तांना दिले पाऊस धळे धूळे शहरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये काल पावसाचं आगमन झालं गेल्या तीन दिवसांपासून धुळे जिल्ह्यातील शिरपूर शिंदखेडा तालुक्यांमध्ये हजेरी लावणाऱ्या पावसानं धूळे शहरासह तालुक्याकडे मात्र पाठ फिरवली होती या पावसामुळे आता काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे

छापे एका बँक गैरव्यवहार प्रकरणात सत्तवसुली संचालनालयानं काल मुंबईत पारेख अलुमिनेक्स लिमिटेड कंपनीच्या दहा ठिकाणांवर छापे घातले

पूणे संघानं काल निर्विवाद वर्चस्व राखत महिला आणि पुरुष अशा दोन्ही गटांचं विजेतेपद पटकावलं पुरुष गटात ठाणे तर महिला गटात नाशिक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं पूण्याचा जयकूमार गावडे उत्कृष्ट धावपटू ठरला तर महिला गटात ठाण्याची डिएन्ड्रा वॉल्ड्रेस हिनं सर्वात्कृष्ट धावपट्चा मान पटकावला क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आतापर्यंत अपराजित असलेल्या न्यूझिलंडच्या संघाला काल प्रथमच पराभवाघा धक्का बसला पाकिस्ताननं त्याचा सहा गडी राखून पराभव केला दरम्यान आज भारताचा सामना वेस्ट इंडिज संघाबरोबर होणार आहे हवामान् मान्सून पुन्हा रेंगाळण्याची शक्यता आहे काल तो आणखी पुढे सरकला नाही राज्यात मान्सून आहे पण पाऊस फारसा नाही आजही कोकणात बह्तांश ठिकाणी पाऊस अपेक्षित असला तरी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तो काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणीच हजेरी लावेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे